या अर्थसंकल्पात सरकारनं प्रस्तावित केलेल्या तरतूदी याप्रमाणे छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे

मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मत्स्य व्यवसाय विकास विभाग स्थापन केला जाईल पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूढे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत व्याजदरात दोन टक्के सूट मिळेल तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना व्याजदरात पाच टक्के सूट मिळेल असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्ती वेतन मिळेल

केंद्र सरकारही तितकीच रक्कम दरमहा आपल्या योगदानाच्या स्वरुपात जमा करणार आहे याशिवाय वैयक्तिक आयकर दात्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करम्क्त केलं आहे भविष्य निर्वाह निधी काही विशिष्ट बचत योजना आणि विमा योजनांमध्ये गूंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचं साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं निव्वळ उत्पन्नही करमुक्त केलं आहे

याशिवाय दसऱ्या घरांसाठी काल्पनिक भाड्यावर द्यावा लागणारा आयकरही समाप्त करण्यात आला आहे

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे तीन लाख कोटी रुपये करण्यात आली असून शिक्षण आरोग्य बालविकास रेल्वे अनुसूचित जाती जमाती विकास महात्मा गांधी रोजगार हमी योजना आदी विभागांसाठीची तरतूदही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे पुढच्या दहा वर्षांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून भौतिक सुविधा डिजिटल भारत प्रद्षण मुक्त भारत ग्रामोद्योग विकास स्वच्छ नद्या आणि पेयजल मानवी अंतराळ मोहीम किनारपट्टी आणि जलमार्गांचा पूर्ण वापर अन्न धान्य क्षेत्रात स्वयंपूर्णता सुद्रढ भारत आणि किमान शासन कमाल प्रशासन या द्वारे भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलरची बनवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प देशातला सर्वसामान्य माणूस हाच केंद्र बिंद् मानून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच असल्याचं म्हटलं आहे

मतं मिळवण्यासाठीच्या या अर्थसंकल्पात शिक्षण रोजगार आणि युवकांचे मुद्दे डावलल्याचं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे तर या अर्थसंकल्पातून गरीबांना काहीही फायदा होणार नसल्याची टीका काँप्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्ज्न खरगे यांनी केली काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी जाहीर घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र मध्यम वर्गीयांसाठी केलेल्या घोषणांची त्यांनी प्रशंसा केली केंद्र सरकारचा कार्यकाळ फक्त तीन महिनेच शिल्लक असताना अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या घोषणा केल्या असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते के करुणाकरन यांनी म्हटलं आहे

काल संध्याकाळी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते अर्थसंकल्पात रोजगार आणि शेती हे विषय हेतूपुरस्पर सामील केल्याचं मत सर्व नेत्यांनी व्यक्त केल्याचं ते म्हणाले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत सोमवारी आपण निवडणूक आयोगाशी संपर्क साधणार असल्याचं ते म्हणाले

ते काल जालना इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते दरम्यान औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच राममंदीर बांधण्याची तारीख निश्चित करणं हे असंवैधानिक असल्याचं म्हटलं सामाजिक शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी शांतता मोर्चे काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

औरंगाबाद इथं आयोजित पाचव्या महा एग्रो या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी आणि आसपासच्या परिसरात काल भूकंपाचे सहा धक्के बसले सकाळी सात ते द्पारी दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार पूर्णांक एक रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भूकंपाच्या या धक्क्यांदरम्यान भीतीने घराबाहेर पळताना एका दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली

त्यावेळी त्या बोलत होत्या

ग्रामीण कथाकार ललिता गादगे या संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत लातूरच्या वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि पळसपच्या किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमान हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे